गतविजती चलिई सुपरकिग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात पहिला सामना भाजपानं काल रात्री उशीरा लोकसभा निवडणुकीसाठीची दुसरी उमद्ववार यादी जाहीर कल्ली

भारती पवार आणि नांदक्रिधून प्रताप पारील चिखलीकर हक् भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहृती काल रात्री नवी दिल्लीत झालखी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकी नंतर या याद्या जाहीर करण्यात आल्या

भाजपाच्या नस्यांना पैसडिल्यासंदर्भात माध्यमांमध्य डिल्टअसलस्तवृत्त केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळानं फी ळलं आह आसंदर्भात मंडळानं स्पष्टीकरणही दिलं आह केंद्रस्तानिताडी

लष्कराच्या उत्तर कमांडच ठिकाउं जनरल रणबीर सिंग यांनी काल राजौरी आणि रियासी सद्धाउं मधल्या लष्कराच्या चौक्यांना भक् दस्तिन जवानांशी संवाद साधला यावछी सिंग यांनी तिथल्या युद्धसज्जत आढावाही घत्तका

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या क्षप्रप्रित सुरक्षष्ठी दृष्टीनक्रिलेखी उपाययोजनांची माहितीही सिंग यांनी घरली या क्षप्रीत तैनात असलख्या जवानांचं धैर्य आणि कोणत्याही परिस्थितीसाठी त्यांनी कलिखा तयारीची सिंग यांनी प्रशंसा कली वादग्रस्त धर्मगुरु झाकीर नाईक याचा विधासू सहकारी अब्दुल कादीर याला सक्तवसुली संचालनालयानं काल मुंबईत अके कली हवाला प्रकरणात ही अ क्रि कली आहा आकीर नाईक याला धार्मिक तद्दनिर्माण करणाऱ्या चित्रफितींची निर्मिती आणि प्रदर्शनासाठी अब्दुल हवालानपिंसपुरवत होता